नरेंद्र मोदी यांचं आश्वासन

प्राधान्य देण्याचा राज्य शासनाचा निर्णय

निवड तर उपमहापौर पदी भाजपच्या मनिषा धावडे यांची निवड

जिल्ह्यात दाखल पीएम वन नेशन वन गॅस ग्रीड या कार्यक्रमादवारे देशाला स्वच्छ उर्जा प्रवण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे ते आज कोची मंगळ्रू नैसर्गिक वाय् पाईपलाईनचं व्हीडीओ कॉन्फरन्सिंगदवारे लोकार्पण करताना बोलत होते आपल्या सरकारनं तेल आणि वायू क्षेत्रात सुधारणांना गती दिली पुनर्रनवीकरणीय ऊर्जा सुविधा सुधारली आणि या क्षेत्रातासाठीच्या पायाभूत गरजा जलद गतीनं पूर्ण केल्या असं ते म्हणाले

दिल्ली एनसीआर आणि त्याला लागून असलेल्या हरियाणा राजस्थान उत्तरप्रदेश या राज्यांमधल्या आसपासच्या भागात सुरू असलेली बांधकामे तसेच बांधकामे पाडण्याचे काम सूरू असलेल्या परिसराच्या कामाचे परीक्षण करण्याच्या सूचना दिल्ली एनसीआरच्या वायू ग्णवता व्यवस्थापन आयोगाने या राज्यांच्या प्रदुषण नियंत्रण मंडळांना दिल्या होत्या नेहरू य्वा नेहरू य्वा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे राष्ट्र निर्माणाचा पाया आहेत असं मत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रमाचं उदघाटन सामंत यांच्या हस्ते काल झालं

या स्पर्धेत सर्व राज्यातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकानं निवड झालेल्या स्पर्धकांना सहभागाची संधी मिळणार आहे राज्य आदिवासी राज्यात लवकरच शासकीय आश्रम शाळा आणि वसतिग्हांच्या जमिनी आदिवासी विकास विभागाच्या नावावर होणार असून भाडे देयक निधीचा वापर विद्यार्थी ग्णवतेसाठी आणि पायाभूत स्विधांसाठी होणार असल्याचं आदिवासी विकास विभागाचे आय्क्त हिरालाल सोनवणे यांनी कळवलं आहे

या इमारतींसाठी दयाव्या लागणाऱ्या भाड्यांमुळे आदिवासी विकास विभागाचा मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होतो तर सात बारावर नोंद नसल्यानं पायाभूत सोयीस्विधा उपलब्ध करून देण्यासाठी अडचणी येतात या जमिनी आदिवासी विकास विभागाच्या नावावर करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री के

पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी आयुक्तालयाचे प्रयत्न सुरु होते सीएम परदेशातून इतर राज्यात उतरून तिथून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी राज्य सरकार केंद्राकडे करणार आहे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी काल वर्षा निवासस्थानी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले मुख्यमंत्री म्हणाले ब्रिटनमध्न थेट मुंबईत उतरलेल्या प्रवाशांना नियमाप्रमाणे विमानतळावरून संस्थात्मक विलगीकरणात पाठवलं जातं मात्र गेल्या काही दिवसांपासून असं निदर्शनाला आलंय की इतर राज्यातल्या विमानतळांवर उतरून प्रवाशी देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येतात त्यामुळे त्यांचा मागोवा काढणं शक्य होत नाही केंद्र सरकारनं अशा परदेश प्रवास करून आलेल्यांना त्या त्या विमानतळांवरून क्वारंटाईन करावं

महिला आणि बालविकास विभागाने काल जारी केलेल्या शासन निर्णयानुसार विभागात बाह्य यंत्रणेदवारे भरण्यात येणाऱ्या पदांसाठी अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे महिला आणि बालविकास मंत्री एड यशोमती ठाकर आणि राज्यमंत्री बच्च् कड् यांनी यासंदर्भात प्रशासनाला गतिमान कार्यवाहीचे निर्देश दिले होते अनाथ उमेदवारांना शिक्षण तसेच राज्य शासकीय निमशासकीय पदांवर नोकरीमध्ये एक टक्के समांतर आरक्षण आहे तथापि महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत अनेक प्रकल्प उपक्रमांसाठी बाह्ययंत्रणेदवारे कंत्राटी पदधतीने पदभरती केली जाते ही पदे कंत्राटी पदधतीने भरली जातात

तथापि या पदांसाठी अर्ज करताना उमेदवाराने महिला आणि बालविकास विभागातील सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अनाथ प्रमाणपत्र तसेच पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक राहील

तर या निवडणुकीत पाच सदस्य अनुपस्थित होते संख्याबळानुसार या निवडणुकीत भाजपचा अपेक्षित विजय झाला असून भाजपच्या गोटात आनंद व्यक्त केला जात आहे महापौरपदी निवड झाल्यानंतर दयाशंकर तिवारी यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले भाजपनं मनपा निवडणूकीत ठरवलेल्या अजेंड्यावर महापौरपदाच्या कार्यकाळात काम करेल असं यावेळी नवनियुक्त महापौर म्हणाले

भारतीय जनता पक्षाचा पाच वर्षाचा अजेंडा माननिय नितीनजी आणि माननिय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात तयार केलेला होता तो अजेंडा पूर्ण करण्यासाठी मला मिळालेली जी वेळ आहे या कमी वेळात प्र्ण प्रयत्न करेल दरम्यान नागपूर मनपा निवडणूकीला सव्वावर्षाचा काळ उरलाय या कार्यकाळात मनपाच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीत चांगलं काम करण्याचं मोठं आव्हान दयाशंकर तिवारी यांच्यापूढे राहणार आहे

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक समारंभाचे मुख्य अतिथी अराहतील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे क्लाधिपती प्रो कमलेश दत्त त्रिपाठी राहतील विशिष्ट अतिथी म्हणून खासदार रामदास तडस आणि महाराष्ट्र सरकारचे पश् संवर्धन आणि क्रीडा मंत्री सूनील केदार यांची उपस्थिती राहील

रेल्वे सर्वेक्षण जालना ते खामगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठीच्या सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात झाली

हा रेल्वेमार्ग देऊळगावराजा सिंदखेडराजा जळगाव चिखली आणि खामगाव या तालुक्यांमधून जाणार आहे सर्वेक्षण करणारं पथक रेल्वेमार्ग जात असलेल्या या भागातून उदयोग व्यवसाय कृषी शैक्षणिक आणि इतर कारणांसाठी होत असलेल्या प्रवासी वाहत्की विषयीची माहिती गोळा करून त्याआधारे प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या उपयुक्ततेचा अभ्यास करेल

दरम्यान ब्लडाणा जिल्हयात विदर्भ मराठवाडयाला जोडणारा खामगाव जालना रेल्वेमार्गाची प्रतीक्षा आता संपणार आहे

मात्र या रेल्वेमार्गाच्या निमीर्तीच्या कामात कुठलीच प्रगती झालेली नाही

विशेष म्हणजे मध्य आणि दक्षीण रेल्वेला देखील याव्दारे जोडल्या जाऊ शकते